एन व्ही रमणा सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश विधानसभा निवडणक आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी तसंच केरळ तामिळनाडू आणि पुद्धचेरी विधानसभा निवडणुकीच्या एकमेव टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात शांततेत सुरवात झाली आहे मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडावं यासाठी निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्रही उपलब्ध करून दिलं आहे

मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या असून मतदानाची मोठी टक्केवारी अपेक्षित आहे

कोविड संबंधी सर्व नियम पळून मतदान सुरू आहे

पुद्दुचेरीमध्ये बहुतेक मतदान केंद्रांवर पुरुष आणि महिला मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत

विमातळावर कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र दाखवून आलेले प्रवासी नंतर पॉझिटीव्ह असल्याचं निदर्शनास आलं

पश्चिम बंगाल प्रचार पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या उर्वरित टप्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पश्चिम बंगालमधल्या कुचबिहार आणि हावडा इथं प्रचारासाठी येणार आहेत मोदींशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अभिनेते मिथून चक्रवर्ती या टप्प्यात मतदान असलेल्या विविध मतदार संघांमध्ये प्रचार करणार आहेत तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील आज कुचबिहारमध्ये प्रचार करणार आहेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन तृणमूल कॉग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत भाजपा स्थापन दिवस राष्ट्र प्रथम मंत्राचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुनरुच्चार केला व्यक्ती से बडा दल और दल से बडा देश हे भाजपा कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावं असं पंतप्रधानांनी सागितलं मोदी यांनी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं

या निमित्त नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मोदी यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या कार्यकालात देशात सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही नुसतीच घोषणा नाही तर शहरापासून खेड्यापर्यंत श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय पातळीवर भाजपा याचसाठी काम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले नागरिकांपर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घ्यावेत असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला

देशातल्या एकंदर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतली निम्म्याहून अधिक रुग्णवाढ महाराष्ट्रातली आहे

देसातल्या सर्वच राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असताना चंडीगड लक्षद्वीप आणि त्रिपुरात मात्र आज या संख्येत घट नोंदवली गेली एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना प्रतिबंधक उपायांबरोबरच लसीकरणाची गतीही वाढते आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज रमणा यांच्या नावाची घोषणा केली

मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती आंध्र प्रदेशातल्या शेतकरी कुटुंबातून आलेले रमणा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे

नारायणगंजजवळ एका जहाजाची धडक फेरी बोटीला बसल्यानं हा अपघात झाला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मासक परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राख आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार